न्यायालयानं या सरकारला तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकिल कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणी दरम्यान केली आहे काल सुनावणीनंतर न्यायालयानं आपला निर्णय आज सकाळी साडेदहा वाजेपर्यंत राखून ठेवला आहे

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रेसं संख्याबळ नसल्यामुळे सदनात ते बहमत सिद्ध करू शकणार नाहीत त्यामुळे ते बहमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेनेला तत्काळ सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे

राज्यसभेत काँग्रेस डावे पक्ष तसंच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावरुन दिलेले स्थगन प्रस्ताव सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावले त्यानंतर विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे गदारोळ वाढत गेल्यानं सभापतींनी कामकाज दपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित केलं लोकसभेतही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करत फलक झळकावले अध्यक्षांच्या मनाईनंतरही फलक झळकावणारे हिबी एडन आणि टी एन प्रतापन या दोन खासदारांना अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मार्शलद्वारे सदनाबाहेर काढलं त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं सदनाचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं

ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली

राष्टपती रामनाथ कोविंद या बैठकीला संबोधित करणार आहेत या बैठकीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे

बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातला बेंबळा प्रकल्प यासह एकूण नऊ प्रकल्पांच्या कामात अनियमितता असल्याच्या आरोपांवरून लाचलुचपत विभागामार्फत ही चौकशी सुरू होती भविष्यात शासनानं किंवा न्यायालयानं आदेश दिल्यास चौकशी पुन्हा सुरू केली जाईल असं याबाबत जारी पत्रात म्हटलं आहे

चौकशी बंद करण्याच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षानं टीका केली आहे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं पाठिशी घालणं हाच भाजपचा सत्यनिष्ठेचा मार्ग असल्याची उपरोधिक टीका एका ट्वीट संदेशातून केली आहे मात्र ही प्रकरणं पुराव्याअभावी बंद केली असून त्या प्रकरणांशी अजित पवार यांचा संबंध नसल्याचं विभागाचे महासंचालक परमवीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे

जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना एक निवेदन सादर केलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या परिसरात चव्हाण यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील छगन भूजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सातारा जिल्ह्यात कराड इथं जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर प्ष्पांजली अर्पण केली

जो नेता साधन सुचितेचा आग्रह न धरता त्यावर न चालता राजकारणात पदस्थ होतो त्याचे कौतुक करणारा समाज निर्माण झाला आहे असं ते यावेळी म्हणाले प्राचार्य जगदीश कदम यांचंही काल नांदेड इथं व्याख्यान झालं यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत वारसा निर्माण केला तो आजच्या काळात जोपासला जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली

या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक वसंत देशमुख यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या प्रदर्शनात शेती शेतीप्रक उद्योगांशी संबंधित विषयांवर नामवंतांचं मार्गदर्शन आणि शेती पीक प्रात्याक्षिकाचा अभिनव उपक्रम असणार असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या दहा प्रगतशील शेतकऱ्यांना बॅरिस्टर जवाहरलाल गांधी शेतकरी प्रस्कारनं गौरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली

प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या कर्मचार्याला प्रवास भत्ता फरक देयकाची तपासणी करुन स्वाक्षरी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

नांदेड इथं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय संविधान रॅली काढणार आहे सकाळी नऊ वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्तळ्यापासून ही रॅली सुरू होईल औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सकाळी अकरा वाजता संविधान उद्देशिकेचं सामूहिकपणे वाचन होणार आहे

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत उपस्थित बालकांना लोह आणि ब जीवनसत्व युक्त औषध गोळ्या देण्यात आल्या